तसंच यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विभागातल्या विविध विकास योजनांचा श्भारंभ केला यावेळी त्यांनी दिल्ली मेटो ब्लूलाईन च्या नोईडा सिटी सेंटर नोयडा इलेक्टॉनिक या दिल्ली विभागाचं उद्घाटन केलं पंतप्रधान मोदी यांनी यांवेळी द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उत्तरप्रदेश मधल्या दोन औष्णीक विद्युत प्रकल्पांच्या कोन शिलेचं अनावरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरींवरील हल्ल्यांसाठी जबाबदार व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यास राज्य सरकारला सांगितले आहे ते काल उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होते यावेळी त्यांनी लखनौमध्ये दोन काश्मिरी व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला देशात एकत्मतेचं वातावरण टिकवणं अतिशय महत्वाचं असून यावेळी त्यांनी लखनौमधल्या हल्लेखोरांविरोधात तत्परतेने कारवाई केल्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारचं अभिनंदन केलं त्यानंतर गाझियाबादमध्ये आयोजित सभेत बोलताना हवाई दलाच्या जवानांनी पाकिस्तानातल्या बालाकोटमध्ये दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्याचे प्रावे मागणाऱ्या विरोधी पक्षांवर त्यांनी सडकून टीका केली यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटनही केलं भारतानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे कोस्टा रिकनचे अध्यक्ष कार्लोस अल्वाराडो क्य्साडा यांच्याशी सन जोस इथं झालेल्या चर्चेनंतर उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जारी केलेल्या वक्तव्यात ही माहिती देण्यात आली आहे पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात सामुहिक कृती करण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचं नायडू म्हणाले यावेळी दोन्ही देशांदरम्यान जैव तंत्रज्ञान उर्जा नविनीकरण औषधी अंतराळ शैक्षणिक देवाणघेवाण आणि पर्यटनासारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली

आगामी सार्वत्रिक निवडण्काच्या तयारीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली पक्षाध्यक्ष अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली त्याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही मात्र आगामी निवडण्कीची तयारी आणि रणनितीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं

कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी विधी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली या समितीची घोषणा केली आहे देशभरातल्या वकिलांच्या कल्याणासाठी ही समिती एक परिपूर्ण योजना तयार करणार आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ मानन मिश्रा आणि भारतीय वकील संघटनेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी प्रसाद यांची भेट घेऊन वकिलांच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत निवेदनं सादर केली होती

दोन्ही देशातल्या संबंधित मंत्रालयं आणि संस्थांनी अंतराळ क्षेत्राशी संबंधीत धोरण आणि या क्षेत्रातल्या माहितीचं उभय देशांदरम्यान आदान प्रदान करण्यात आलं त्याचबरोबर या क्षेत्राशी निगडीत असलेल्या उद्योग जागतिक जलवाहतूक उपग्रह पद्धत आणि अंतराळ सुरक्षेबाबतही यावेळी उभय देशांत चर्चा झाली परराष्ट व्यवहार मंत्रालयातील निशसूत्रीकरण आणि अंतरराराष्टीय सुरक्षा विभागाचे अतिरिक्त सचिव इंद्रमणी पांडे यांनी भारताचं तर परराष्ट व्यवहार विभागाचे मंत्री कंन्सुकी नागाओका यांनी जापानी शिष्ट मंडळाचे प्रतिनिधित्व केलं

गोंसाल्विस यांनी त्यांची अटक बेकायदेशीर असून आरोपपत्र दाखल करण्यासाठी उशीर झाल्यामुळे जास्तीचा वेळ मागताना राज्य सरकारनं याबाबत निश्चित केलेल्या पद्धतीचा अवलंब केला नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे पुणे पोलिसांनी गोंसाल्विस यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अटक केली होती